हा दिवस दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेताजींना आदरांजली वाहताना त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचं कायम स्मरण राहील असं ट्वीट केलं आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं जयंती वर्ष साजरं करण्यासाठी अनेक उपक्रमांचं आयोजन केलं आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापनाही झाली आहे शिक्षण मंत्रालयानंही विविध व्याख्यानं आणि वेबिनारचं आयोजन केलं आहे नेताजींनी भारतासाठी पाहिलेलं स्वप्न कसं पूर्ण करता येईल या विषयावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेलं राष्ट्रीय चित्रपट विकास मंडळ लघुपट स्पर्धा आयोजित करणार आहे द्रदर्शन आणि आकाशवाणीवरही नेताजींचं जीवन आणि त्यांचं कार्य या विषयावर चर्चासत्र आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे भारतीय रेल्वेनं हावडा कलका मेल या गाडीचं नामकरण नेताजी एक्सप्रेस असं केलं आहे

नेताजी कटक नेताजींच्या जन्मगावी कटक इथल्या वस्तुसंग्रहालयात आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सांस्कृतिक मंत्रालयानं एक भारत श्रेष्ठ भारत या अभियाना अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे दरवर्षी नेताजींच्या या जन्मगावाला भेट देण्यासाठी बह्संख्येनं नागरिक येतात इफ्फी नेताजी गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही आज नेताजींना आदरांजली म्हणून श्याम बेनेगल यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस द फरगॉटन हिरो हा चित्रपट दाखवला जाणार आहे पंतप्रधान आसाम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकता इथं होणाऱ्या पराक्रम दिवस सोहळ्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत यावेळी नेताजींच्या स्मृतीप्रित्यर्थ काढलेल्या नाण्याचं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे तसंच नेताजींच्या आयुष्यावरील कायमस्वरुपी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे पंतप्रधान आज आसाममधल्या शिवसागर जिल्ह्यातल्या जेरेन्गा पथार गावाला भेट देणार आहेत तिथल्या स्थानिकांना एक लाख सहा हजार जमीन पट्टयांचं आणि त्यांच्या प्रमाणपत्रांचं वितरण मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे स्थानिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी या जमीन प्रमाणपत्र वितरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे

त्यानंतर राजपथ अमर जवान ज्योती इंडिया गेट आणि नॅशनल स्टेडीयम या मार्गावरून हे सराव संचलन होईल यासाठी दिल्ली पोलिसांनी वाहतूक यंत्रणेत आवश्यक बदल केला आहे या मार्गावरची वाहतूक काल संध्याकाळ पासनच बंद करण्यात आली आहे अमित शहा दौरा केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आज आसाममध्ये ग्वाहाटी इथं केंद्रिय सशस्त्र पोलिस दलासाठी आयुषमान भारत योजनेचा प्रारंभ करणार आहेत केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

या बैठकीत ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय तिथल्या विकासाच्या योजनांबाबतचं सादरीकरण करणार आहे केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंग ईशान्येकडील आठ राज्यांचे मुख्यमंत्री तसंच वरीष्ठ सरकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील छत्तीसगड रेल्वे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वांत अधिक लांबीची मालवाहतूक रेल्वेगाडी चालवून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनं काल विक्रम प्रस्थापित केला

या सर्वाधिक लांबीच्या मालवाहतूक गाडीनं काल रायपूर रेल्वे विभागाच्या भिलाई डी केबिन ते विलासपूर विभागाच्या कोरबा इथपर्यंत प्रवास केला

येत्या सोमवारी प्रतिनिधी गृहात आरोपपत्र सादर होईल शंभर सदस्यांच्या उपस्थितीत या खटल्याची सुनावणी होणार आहे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं टाळून डोनाल्ड ट्रम्प याआधीच फ्लोरिडाला निघून गेले आहेत

बचाव कार्य वेगानं सुरू असलं तरी खाणीतल्या दगडी कपाऱ्या कापून काढण्याचं मोठं आव्हान बचाव पथकासमोर आहे

महाराष्ट्र केरळ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या बर्ड फ्लूनं प्रभावित असलेल्या चार राज्यांमध्ये हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी तिथली राज्य सरकारे प्रभावी उपाय योजना करत असून याबाबतचा दैनंदिन अहवाल केंद्रीय पशुपालन विभागाला देण्यात येत आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं